केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पंतप्रधानांनी यावेळी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला आणि एनसीसी छात्रांच्या संचलनाची पाहणी केली

या नागरिकांना आतापर्यंत कोणतेही दष्परिणाम जाणवले नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे दरम्यान कोव्हॅक्सीन ही लस ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवतारावरही प्रभावी असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने सांगितलं आहे

शेतकरी कर्जमाफीनंतर आता कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीनं वीजजोडणी देणं वीजबिलातील थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे

अधिकाधिक थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावं असं आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केलं आहे

या भागातल्या एक किलोमीटर क्षेत्रातल्या बाराशे कोंबड्या शास्त्रीय पद्धतीनं नष्ट करण्यात आल्या आहेत तसंच हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे अकोला जिल्ह्याच्या पिंपळगाव चांभारे इथही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे बाधित क्षेत्रातल्या सर्व कोंबड्यांची तसंच निगडित खाद्य आणि अंडी यांचीही शास्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातला वनपाल भगवान मगर याला एक हजार रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली मगर यानं रोपांचं आणि खताचं देयक मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती एक हजार रुपये घेतांना त्याला पकडण्यात आलं

भगवान अंजनीकर यांची निवड करण्यात आली आहे संमेलनाचे संयोजक दिगंबर कदम यांनी आज ही माहिती दिली

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व संबधितांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे